शिक्षण आणि नोकरीमधे मराठा आरक्षणाला मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या सत्तावीस तारखेपासून दररोज सुनावणी होईल असं सर्वोच्व न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादर्भावामुळे ही सुनावणी द्र दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं सर्व याचिकाकर्त्यांनी एकत्र येऊन सुनावणीवेळी कोणी किती वेळ घ्यायचा हे निश्चित करावं तसंच युक्तीवादाची पुनरावृत्ती होऊ देऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती एल

राव हेमंत गुप्ता आणि एस रविंद्र भट्ट यांच्या पीठानं काल दिले आहेत दरम्यान न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती न देणं ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचं मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कालच्या सुनावणीनंतर ते बोलत होते आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली परंत् राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला याचा आनंद असल्याचं ते म्हणाले

राज्य सरकारला परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही अशा आशयाची याचिका पुणे इथले निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली आहे यावर सरकारच्या वतीनं प्रतिज्ञा पत्र सादर करताना उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांनी ही माहिती दिली आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्याअंतर्गत राज्य सरकारला परीक्षा रद्द करण्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले कोरोना विषाणू हा अधिक संसर्गजन्य असून तो कागदाच्या देवाणघेवाणीतूनही पसरु शकतो असं त्यांनी नमूद केलं विद्यार्थी पूर्ण पदवी अभ्यासक्रमादरम्यान देत असलेल्या अनेक परीक्षांपैकी ही फक्त एक परिक्षा असल्याचंही उच्च शिक्षण संचालकांनी म्हटलं आहे

ते काल जागतिक युवा कौशल्य दिनाच्या अनुषंगानं कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागातर्फे दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलत होते

संधी मिळाली पाहिजे

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल टाळेबंदीच्या काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणं विद्यार्थ्यांना गैरसोयीचं होत असल्यानं ही सवलत देण्यात आलेली आहे

दरम्यान जालना जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

यात देगलूर इथल्या पुरुष तसंच कंधार आणि बिलोली तालुक्यातल्या कासराळी इथल्या महिला रुग्णाचा समावेश आहे

त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले पाच आणि परभणी इथल्या गंगाखेड इथल्या दोन रुग्णांचा अहवाल काल नांदेड इथं बाधित असा आला

उस्मानाबाद तालुक्यातले पाच तुळजापूर तालुक्यात दोन तर परंडा आणि उमरगा तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे यापैकी पाच जण एन्टिजेन चाचणीच्या माध्यमातून बाधित असल्याचं आढळून आलं त्याचबरोबर जिल्ह्यातले दोन रुग्ण सोलापूर आणि एक रुग्ण लातूर इथं बाधित असल्याचं काल स्पष्ट झालं असून त्यांच्यावर त्यांठिकाणी उपचार सुरु आहेत

परभणी शहरातले सात सेलू इथले तीन तर पालम आणि मानवत इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रभागनिहाय चाचण्यांची गती वाढवली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींशी चर्चा करून संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी केलं आहे

गंगाखेड शहर आणि तालुक्यात येत्या एकोणीस तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी दिले आहेत दरम्यान परभणी शहरात वारंवार होत असलेल्या संचारबंदीच्या आणि टाळेबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे या निर्णयामुळं व्यापारी हतबल झाले असून कोरोना विषाणू विरूद्धच्या या लढाईत प्रशासनानं वारंवार संचारबंदी अथवा टाळेबंदीचा उपाय अवलंब् नये असं या निवेदनात म्हटलं आहे

रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे कारवाईची संधी मिळाली नसल्याचं पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सांगितलं

जिल्ह्यातील औषधी दुकानं वगळता सर्व व्यवहार बंद आहेत

दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार असल्याचं मंडळानं पत्रकाद्वारे सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र एज्यूकेशन डॉट कॉम या संकेतस्थळांवर हे निकाल पाहता येतील

आंतरजिल्हा बदल्या मात्र ऑनलाईन पद्धतीने होतील असा आदेश ग्रामविकास विभागानं काल जारी केला

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे

राज्यात कनिष्ठ महाविद्यालयाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे

एका वाहनातून कत्तलीसाठी नेले जात असलेल्या गाय आणि वासरालादेखील यावेळी ताब्यात घेण्यात आल

शोक नदीवर पुल बांधण्याचं काम सुरु असताना हा अपघात झाला

फुलंब्री तालुक्यातल्या नायगावचे मूळ रहिवासी असलेले सिसोदिया यांनी परिश्रमाच्या बळावर उद्योग क्षेत्रात यश संपादन केलं होतं

घर बांधत असतांना तळमजला सुद्धा बांधला जात नाही असे घर बांधल्यास इमारतीचे नुकसान होतं अशी ग्रामस्थांची धारणा आहे शेकडो वर्षे इथं ही परंपरा जोपासली जात आहे याविषयी बोलतांना खटाव गावचे रहिवासी शांतीनाथ चौगुले म्हणाले या गावचं वैशिष्ट म्हणजे या ठिकाणी द्मजली घरं बांधत नाहीत असं प्रवीपासून लोकं म्हणतच आलेले आहेत

गावात सोमेश्वर मंदिराबाबत श्रद्धा आहे शेकडो वर्षाची परंपरा श्रद्धेपोटी जोपासली जात आहे याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही असं ग्रामस्थ प्राध्यापक डॉ चंद्रकांत मोरे यांनी सांगितलं

ही गोष्ट तितकीशी न पटणारी गोष्ट आहे लोकांच्या श्रध्देचा आदर करायलाच हवा परंतू जुने विचार जुन्या रूढी जुन्या परंपरा ज्या काही गावच्या विकासाला अडथळा निर्माण करतात त्या गोष्टी सोड्रन वैज्ञानिक दुष्टीकोन अंगीकारला पाहिजे

आध्रनिक विचारसरणी वैज्ञानिक दुष्टीकोन त्यांच्यामधे वाढीस लागलेला आहे

मुंबईत परवा रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचलं आहे परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली नांदेड उस्मानाबाद मध्ये रात्रभर संततधार तर नांदेड मध्ये पहाटेपासून पाऊस सुरु आहे लातूर हिंगोली अकोला जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली

कृषी अधिकारी डॉ राहुल राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोला तालुक्यातली जानकी सिड्स एण्ड रिसर्च सिल्लोड तालुक्यातली किसान एग्रो टेक्नॉलॉजी इंडिया प्रायवेट लिमिटेड आणि मध्य प्रदेशातल्या खांडवा इथल्या उत्तम सिड्स या कपंन्यांविरोधात वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे